यात सकाळी धावताना म्हणजेच जॉर्गिंग करताना कचरा उचलायचा अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे आज आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं हा अतिशय महत्वपूर्ण उपक्रम असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या रिपुदमन बेल्वी यांच्याशी त्यांनी मन की बात च्या माध्यमातून संवाद साधला यावेळी बेल्वी यांनी या अनोख्या उपक्रमाबाबत आणखी माहिती दिली

केवळ एकदा वापरात येणारे प्लास्टीक न वापरण्यावर जोर देतानाच संपूर्ण जगासमोर भारतानं पर्यावरणाच्या दृष्टीनं आदर्श निर्माण केला असून पर्यावरण रक्षणामध्ये महत्त्वपूर्ण पाऊल टाकल्याचंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं जनतेला तंबाखूचा त्याग करण्याचं तसंच ई सिगारेटच्या जाळ्यात न फसण्याचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं फीट इंडीयाचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला सर्व प्रकारची व्यसनं सोडणं गरजेचं असल्याचंही मोदी म्हणाले सोशल माध्यमांवर भारत की लक्ष्मी हधटिक्रिय वापर करून आपल्या मुलींच्या कामगिरीचा उल्लेख करायचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी जनतेला केलं विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी तणावमुक्त परीक्षेबाबत आपले अनुभव आणि सूचना सादर कराव्यात असं आवाहन मोदी यांनी केलं आहे

पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध व्यासपिठांच्या माध्यमातून काश्मीरच्या मुद्यावर करत असलेल्या अपप्रचाराची भारतानं तीव्र शब्दात टिका केली आहे

भारतीय शिष्टमंडळानं पाकिस्तानच्या या अपप्रचाराला मुद्देसुद प्रत्युत्तर देत याचं तीव्र खंडन केलं आहे

या परंपरेचा त्यांनी उल्लेख केला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला भारतीय संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत

दूरध्वनीसेवा व्यवस्थित सुरू असून लोक उपचारांसाठी रुग्णालयातही जात आहेत तसंच नियमित कामकाज सुरळीत असल्याचं त्यांनी सांगितलं

सौभाग्य योजने अंतर्गत घरोघरी वीज पोचवण्याचं उद्दीष्ट जम्मू कश्मीरनं वेळे आधीच पूर्ण केलं आहे अवघड भौगोलिक प्रदेश बर्फाच्छादित भूभाग तुरळक लोकवस्ती खराब हवामान आणि सीमावर्ती भाग यासारखे अडथळे पार करत जम्मू कश्मीरनं हे लक्ष्य साध्य केलं आहे या कामात जम्मू कश्मीर विद्युत निर्मिती विभागाला ग्राम सेवक महसूल अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी सहकार्य केलं याबरोबरच या विभागानं ग्रामज्योती दूत आणि ऊर्जा विस्तार सारखे मोबाईल अधि देखील सुरु केले आहेत कांद्याये वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे ही बंदी तात्काळ प्रभावानं लागू झाली आहे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं कांद्याच्या निर्यातीवरच्या बंदीबाबतच्या धोरणात दुरुस्ती करुन हा निर्णय घेतला त्याआधी कांद्याच्या उपलब्धतेचा नेमका अंदाज यावा तसंच बाजारात आणखी कांदा आणण्याबाबत शेतकरी व्यापारी आणि निर्यातदारांना तयार करता यावं यासाठी सरकारनं संयुक्त सचिव दर्जाच्या दोन अधिका यांना त्यांच्याशी चर्चा करण्याकरता महाराष्ट्रात पाठवलं होतं

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं यासंदर्भातली अधिसूचना काल जारी केली पद्धिक्रमांक आणि आधार ओळखपत्र जोडून घेण्यासाठी सरकारनं दिलेली ही सातवी मुदवाढ आहे

भाजपा आणि काँग्रेसनं आगामी पोटनिवडणुकीसाठी आज आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत काँग्रेस पक्ष जास्त जागा लढवेल असे संकेत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत उभय पक्षांची बर्क्रि आज मुंबईत झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांना मान्य होईल असा तोडगा निघायला आणखी थोडा वेळ लागेल सध्या काही जागांवर जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही काँग्रेस पक्ष आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावेल असे संकेत दिले आहेत

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी दिली आहे नेपाळमधे झालेल्या तिस या अठरा वर्षांखालच्या सफ्त फुटबॉल स्पर्धा भारतानं जिंकली आहे

यजमान नेपाळनं दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे मुंबईत आयोजित सर्बिया ज्युनियर आणि क्र्डिट खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताचे रेगन अल्बूकर्क आणि यशांश मलिकनं आपला नेदरलँडचा सहकारी लोडे हलशॉफ याच्या साथीनं कांस्यपदकाला गवसणी घातली

सुरूवातीला रेगनला झेकच्या रष्टिकेकडून पराभव पत्करावा लागला मात्र लोडेनं पुढचा सामना जिंकत बरोबरी पत्करली यशांशनंही त्यापुढचा सामना जिंकत भारताला आघाडी मिळवून दिली

सीबीआयनं नरादा टेप घोटाळ्यासंदर्भात तृणमूल काँग्रेसचे माजी सदस्य आणि आता भारतीय जनता पार्टीत असलेले मुकूल रॉय यांची कोलकत्यात काल चौकशी केली